यामुळे यावर्षी या अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू असणार नाही अगोदर प्रवेश किंवा भरती प्रक्रिया सुरू झालेल्या बाबींना हा निर्णय लागू असणार नाही अशी कायद्यात तरतूद असल्यामुळे या अभ्यासक्रमांनाही हा कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळे पहिल्या सुनावणीतच ही याचिका निकाली काढण्यात आली

त्यामुळे प्रशासनानं आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले मराठवाड्यातल्या उस्मानाबाद बीड आणि परभणी जिल्हा प्रशासनातले सर्व अधिकारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी दष्काळी उपाययोजनांसंदर्भात संवाद साधताना ते बोलत होते मुंबईतून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून बोलतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणाच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसंच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले

या तक्रारींची मुख्यमंत्री स्वत नोंद घेणार आहेत

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा विजयी होतील असंही दानवे यावेळी म्हणाले विधानसभेसाठी शिवसेनेसोबत जागावाटपांचं सूत्र ठरलेलं असून दोन्ही पक्ष समान जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही पक्ष सध्या विद्यमान आमदार असलेल्या जागांवर हक्क सांगणार नाहीत मात्र जेथे भाजप किंवा शिवसेनेचा आमदार नाही त्या जागांवर सर्वाधिक मते असलेल्या पक्षाला ती जागा सोडण्याचं ठरलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते देशात सध्या परिवर्तनासाठी सर्वजण इच्छ्क असून त्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत पंतप्रधान कोण होईल आणि तो कोणत्या राज्यातला असेल हा विषय सध्या महत्त्वाचा नसून परिवर्तनासाठी एकत्र आलेल्यांमध्ये एकवाक्यता घडवून आणणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं पवार यावेळी म्हणाले

वर्ध्याच्या महात्मा गांधी औषध शास्त्र संस्थेत कार्यरत डॉ इंद्रजीत खांडेकर यांनी या संदर्भात दाखल केलेल्या एका याचिकेनंतर विद्यापीठाच्या या संदर्भातल्या समितीनं हा निर्णय घेतला आहे कौमार्य चाचणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं डॉ खांडेकर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे गेल्या डिसेंबर महिन्यात डॉ खांडेकर यांनी यासंदर्भात राज्य सरकार तसंच आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे एक अहवाल सादर करून संबंधित अशास्त्रीय भाग अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती

स्वातंत्र्य सैनिकांशी कोणतेही नातेसंबंध नसताना त्यांचे नामनिर्देशित पाल्य म्हणून बनावट कागदपत्र सादर करुन काही कर्मचारी सरकारी सेवेत आल्याची तक्रार पी

मोने यांनी केली होती या तक्रारीची चौकशी करण्यात आली या दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही हे प्रकरण गेलं यावर न्यायालयानेही सहा महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली

हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी कळमन्री तालुक्यातल्या उमरा शिवणी रामवाडी या गावांना भेटी देऊन दष्काळाची पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी संवाद साधला सेनगाव तालुक्यातल्या हत्ता या गावामधल्या चारा छावणीलाही त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातल्या नेर पाहेगाव पात्रूड पिंपळवाडी एरंड वडगाव बोरगाव आणि सेवली या गावांना भेटी देऊन दष्काळी स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला सेवली इथं नागरिक आणि शेतकऱ्यांचा जनता दरबारही त्यांनी घेतला यावेळी बोलताना लोणीकर यांनी दष्काळावर उपाययोजना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं

प्राण्यांचे हे अवयव विक्रीसाठी बाजारात आल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाला पाठवून खात्री करून घेतली आणि खरेदीच्या बहाण्यानं तस्करांना वेरूळ इथं बोलावून अटक केली दरम्यान बाजारात या प्राण्यांच्या अवयवाची किंमत एक कोटी रूपये असल्याचं सांगण्यात आलं आहे

शहरातल्या उपजिल्हा रूग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर मार्ग रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर तापडिया यांनी नगर अभियंत्यास चौकशी करण्याचे आदेश दिले या कारणावरून या तीन जणांनी त्यांना मारहाण केली या घटनेनंतर नगरपालिकेत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला

या पार्श्वभूमीवर काल सकाळी जुना जालन्यातल्या कसबा माळीपुरा देहडकरवाडी या भागातल्या महिलांनी गांधी चमन चौकात पाण्यासाठी रस्ता बंद आंदोलन केलं पाणी न आल्यामुळं नागरिकांना विकतंचे पाणी घ्यावं लागत आहे दरम्यान या आंदोलानामुळे मुख्य चौकातली वाहतूक विस्कळीत झाली होती नगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाणीप्रवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतलं

या उपक्रमाचं लोकार्पण विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मभूषण डॉ अशोक क्कडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं कर्करुग्णांना उपचारासाठी आल्यानंतर सकस पोषक आहाराची गरज ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे

यावेळी आयुक्त एम

सिंह उपमहापौर देविदास काळे आदींची उपस्थिती होती शहरातल्या तीन मोठ्या टाक्यांवर व्हॉल्व बसवण्याची कारवाई येत्या गुरुवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले शहरात जलप्नर्भरण आवश्यक असून यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं

ते एकोणनव्वद वर्षांचे होते मराठवाड्यातल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पगारिया यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला होता याशिवाय अनेक सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते

दहा हजार रुपये सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे